नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी राज्यपालांच्या ऑनलाईन परिषदेला राष्ट्रपती संबोधित करत होते हे शैक्षणिक धोरण प्राथमिक स्तरावर सर्व बालकांच्या मुलभुत साक्षरतेला प्राधान्य देत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या परिषदेचं उदघाटन झालं

आता जर त्यामध्ये प्रभावीपणे बदल घडव्न आणले तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये भारत महासत्ता म्हणून उदयास येईल असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले

नवीन शैक्षणिक धोरणात अभ्यासापेक्षा आकलनावर अधिक भर असल्याचं पंतप्रधानांनी नमुद केलं विमान तिकिटांची रक्कम परत कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात खरेदी केलेल्या विमान तिकिटांची रक्कम परत करणार असल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे यासंदर्भात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारलं उत्तर मागितलं होतं

गेल्या महिन्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण तीन पटीनं वाढल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे

आता अमरावतीच्या ग्रामीण भागातही रूग्ण आढळल्यास व त्यांच्यात लक्षणे नसतील तर त्यांना गुह विलगीकरणाची परवानगी देण्यात येईल असे अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितल आहे

कोरोनाचा प्राद्र्भाव रोखण्याकरता तसंच उमेदवार आणि परीक्षा आयोजित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्रक्षेच्या दृष्टीनं आयोगानं उपाययोजना केल्या आहेत कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेच्या आयोजनाबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिदध केली जाईल या माहितीवर उमेदवारांनी लक्ष ठेवावं असं आवाहन आयोगानं केलं आहे

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व सदस्यांची कोविड तपासणी करून सदस्यांना सदनात प्रवेश देण्यात आला अनेक आमदारांच्या कोविड चाचण्यांचा अहवाल उपलब्ध नसल्यानं त्यांना सदनात प्रवेश नाकारण्यात आल्याचं पीटीआयचं वृत्त आहे आसन व्यवस्थेतही योग्य अंतर राखण्यात आलं आहे विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असल्यानं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचं कामकाज सुरू आहे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गदारोळात ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेच्या पटलावर मांडण्यात आलं ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी म्दत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्या संदर्भातील ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मांडलं यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला न्यायालयात या प्रकरणी स्नावणी स्रू असताना विधेयक आणू नये अशी भूमिका विरोधी पक्षनेत्यांनी मांडली सरकारने न्यायालयासमोर जी भूमिका मांडली आणि न्यायालयाने जो निकाल दिला त्यान्सारच नियुक्तया व्हायला हव्यात अशी मागणी फडणवीसांनी केली संख्याबळाच्या आधारे विधेयक रेटणे च्कीचं आहे हा च्कीचा पायंडा आम्ही सहन करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले हे विधेयक वेगळं आहे न्यायालयात जो निकाल होईल तो पाळला जाईल विरोधी पक्षांनी याची गल्लत करु नये असं आवाहन उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केलं यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधेयक मांडण्याला परवानगी दिल्यानं विरोधकांनी निषेध नोंदवत सभात्याग केला महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक गृहनिर्माण क्षेत्रविकास स्धारणा विधेयक सदनासमोर मांडण्यात आलं

या मागण्यांवर उदया चर्चा होणार आहे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी विधान सभेत शोकप्रस्ताव मांडला माजी राष्ट्रपती प्रणव म्खर्जी माजी म्ख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी खासदार रामक़ष्णबाबा पाटील माजी मंत्री अनिल राठोड स्धाकर परिचारक माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दरम्यान विधिमंडळाच्या आजपास्न स्रु झालेल्या अधिवेशनाच्या पूर्वीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव आली आणि त्याम्ळे ते या अधिवेशनाला उपस्थित राह शकणार नाही आहेत मात्र मी ग़ह विलगीकरणात आहे आणि घरूनच अधिवेशनावर पूर्ण लक्ष ठेवणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले

तसेच या मार्गिकेवर सिताबर्डी ते कस्त्रचंद पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत ट्रॅक टाकण्याचे कार्य पूर्ण झाले आहे

संदीप जोशी यांनी आज दिले महापौर कक्षात सिमेंट रोडच्या कामाच्या संदर्भात आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते

याचा नागरिकांना बराच त्रास देखील होत आहे विशेषत पावसाळयामध्ये अर्धवट सिमेंट रस्यााचच्या कामाम्ळे अनेकांच्या धरी पाणी देखील शिरले आहे ही स्थिती अत्यंत दयनीय आहे तरी या संदर्भात पूर्ण माहिती घेऊन तीन दिवसात अधिक्षक अभियंता तालेवार यांनी आपला अहवाल दयावा व तात्काळ अर्धवट सिमेंट रोडच्या कामाला प्रारंभ करावा असे निर्देश त्यांनी दिले यशोमती ठाक्र महसूल रचनेत लोकाभिम्ख बदल करताना सातबाराही नवीन स्वरूपात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्याम्ळे सातबा यात बारा प्रकारचे बदल होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे

श्रीकांत ग्र्ला शंकर ग्र्ला व गोपाल नागोसे अशी आपद्ग्रस्तांची नावे आहेत तिघेही शेजारी असून तिन्ही क्टुंबातील लोक सकाळी शेतावर गेले असता साडेअकरा वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे एका घराला आग लागली ही आग पसरत द्सऱ्या घराला लागली आगीम्ळे तेथील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला त्यानंतर तिसरे घरही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले

या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या बहपर्यायी राहणार असुन यासाठी विदयापीठाने एक मोबाईल एप्लिकेशन तयार केले आहे

या सर्व परीक्षा कॉलेज स्तरावर होतील

साबळे यांनी सांगितलं